ते आज आकाशवाणी वरून प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते पुलवामा हल्ल्यातल्या शहीद जवानांच्या बलिदानानं भारताच्या दहशतवाद विरोधी लढाईला पाठबळ मिळालं असल्याचंही ते म्हणले भारतीयांनी जात पात धर्म आणि तिर सर्व मतभेद विसरून दहशतवादाचा मुकाबला करावा असंही त्यांनी सांगितलं पुलवामा हल्ल्यातल्या शहीद जवानांना आदरांजली वाहत असताना आपल्याला खुप दुःख होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली देशातल्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी जवान आपल्या सर्वस्वाचा त्याग करतात तसंच देशात शांती नांदावी याकरता ते सतत प्रयत्नशील असतात याचं भान देशवासीयांनी ठेवावं असं प्रधानमंत्री म्हणाले पुलवामा हल्ल्याबाबत जनतेमधे रोष आहे याची जाणीव असून दहशतवाद आणि दहशतवादाला मदत करणा यांचा समूळ नायनाट करण्याचा निर्धार भारतीय सैन्यानं केला आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं यावेळी भारतीय जवान आणि त्यांच्या कुटुंबियाच्या धाडसाचं मोदी यांनी कौतुक केलं तरुणांनी देशभक्ती त्याग आणि जिद्द या मूल्यांची जपणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं उद्या लोकार्पण होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली भारतीयांनी या स्मारकाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन मोदी यांनी केलं भगवान बिरसा मुंडा आणि जमशेदजी टाटा यांच्या कार्यांचा गौरव प्रधानमंत्र्यांची मन की बात मध्ये केला देशाचे माजी प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्या कार्याबाबतही प्रधानमंत्र्यांनी गौरवोद्गार काढले आगामी दोन महिन्यात देश निवडणुकांना सामोरं जाणार असून लोकशाही बळकटीकरणाच्या या प्रक्रियेत जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं मन की बात कार्यक्रमाचा आपला अनुभव विस्मयकारक असून पुढच्या मन की बात कार्यक्रमाचा भाग मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी निवडणुकानंतर पुन्हा आपणच सादर करु असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला हा संवाद निरंतर सुरूच राहील असंही ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गोरखपूर ॐ प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचं उद्वाटन केलं संगणकावर कळ दाबून प्रधानमंत्री निवडक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये दोन हजार रुपये जेक्ट्रॉनिक पद्धतीनं थेट जमा केले या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी निवडक लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेची प्रमाणपत्रंही सुपूर्द केली

उस्मानाबाद जिल्ह्यात हा हप्ता जमा झालेल्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून सरकारचे आभार मानले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा प्रारंभ नाशिक मध्ये विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते करण्यात आला

सुरुवातीला राज्यपाल चे विद्यासागर राव दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील

कार्यक्रमाला काँप्रेसचे वरीष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे शिवराज पाटील चाकूरकर दिलीप देशमुख अमित देशमुख तसंच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित होते बीड जिल्ह्यात सोलापूर औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर पाली थें आज सकाळी झालेल्या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले

जखमींवर बीडच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत बीड पासून नऊ किलोमीटर अंतरावर पाली या गावाजवळ अल्टो कार आणि माल ट्रक ची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत भारताचा महिला क्रिकेट संघ उद्या मुंबईत होणार्या दुसर्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात विश्वविजेत्या उलंडला हरवून तीन सामन्यांची मालिका जिंकायचा प्रयत्न करेल

भारताच्या सलामीच्या फलंदाज जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मंथाना चांगली खेळी करत असून एकता बिश्त पूनम यादव आणि दिपी शर्मा गोलंदाजीत सुरेख कामगिरी करत आहेत येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात हवामान कोरडं राहील विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे